भारतानं आरसप्त अर्थात प्रादशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा निर्णय घप्तला आह भारताच्या चिंता आणि शंकांचं निरसन न झाल्याम्ळ हा निर्णय घप्तयात आल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल बँकॉक इथं आरसप्त शिखर परिषदप्तल्या भाषणात सांगितलं या परिषदब्ना अनक्क जागतिक उपस्थित होत या कराराच्या सध्याच्या रुपरब्धत मार्गदर्शक तत्वांची मुलभूत भावना पूर्णपण प्रतिबिंबीत होत नाही असं मोदी म्हणाल भारत अधिक प्रादशिक एकात्मता आणि मुक्त व्यापार तसंच नियम आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थव समर्थन करतो असं त म्हणाल भारताच्या महत्वाच्या मुद्यांवर कृठल्याही प्रकारची तडजोड क्ली जाणार नाही आणि त्यामुळब्र राष्ट्रहित लक्षात घरुन करारात सहभागी न होण्याचा निर्णय घप्टयात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिव विजय ठाकूर सिंह यांनी म्हटलं आह चीन आणि आसियान दक्षांबरोबरच्या या करारात मूळ उद्दक्ष दिसून यत्त नाही असं त्या म्हणाल्या आपल्या तीन दिवसांच्या बँकॉक दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध शिखर परिषदांमध सहभाग नोंदवला या परिषदांमधील सहभागी दश्वांना दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी कालं तसंच धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी मजबूत करण्याबाबत भारत वचनबदध असल्याचं प्नरूच्चान त्यांनी कला आणि विविध दक्षांच्या नस्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा कक्षी

यावेळी नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एका जनसभेला संबोधित करणार आहेत राष्ट्राच्या सक्षमीकरणासाठी संशोधन नवनिर्मिती आणि विज्ञान या संकल्पनेतून यंदाचा विज्ञान महोत्सव आयोजित केला आहे लोकांमध्ये वैज्ञानिक विचार विकसित करणं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचं योगदान अधोरेखित करणं आणि सर्वंकष विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण तयार करणं ही या महोत्सवाची उददिष्प आहेत या उद्धाटन कार्यक्रमाला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन उपस्थित राहतील चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचा विशेष सहभाग अधोरेखित केला जाईल

अडीच हजार विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची सोय असलेलं सायन्स व्हिलेजचं उद्धा नंही आज होणार आहे महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबतचा पव्व अद्याप कायम असतानाच प्रढचा मृख्यमंत्री शिवसन्नच्चाच असन्न असं शिवसन्ना नव संजय राऊत यांनी आज प्न्हा सांगितलं त मुंबईत बातमीदारांशी बोलत होत महाराष्ट्रातलं राजकारण बदलत असून न्यायासाठी सुरु असलब्ध्या लढाईत शिवसब्रब्राच विजय होईल असं त म्हणाल महाराष्ट्राबददलचा निर्णय महाराष्ट्रातच होईल असं त्यांनी सांगितलं शिवसम्राच्चं राष्ट्रवादी काँग्रस्तकड मैत्रीचा हात मागितला असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी स्पष्ट कालं की शरद पवार मुख्यमंत्री होणार नाहीत दिल्ली आणि एनसीआर परिसरातल्या हवेच्या ग्णवतेत किंचितशी सुधारणा झाली आहे मात्र अद्यापही हवेची ग्णवत्ता अत्यंत खराब आहे काल दिल्लीतल्या हवेची ग्णवत्ता अतिशय खालावली होती अजूनही दिल्लीतल्या हवेत विषारी घाकांचा थर आहे

दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रातली वायू प्रदूषणाची भीषण पातळी लक्षात घेऊन या क्षब्रात सुगीनंतर शत्रात उरलब्ध पिकांच अवशष्ट जाळण्यावर तसंच सर्व प्रकारचं बांधकाम करण्यावर आणि पाडण्यावर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली आहे लोकांचा जीव महत्वाचा असून विषारी वायू प्रद्रषणामुळे त्यांना वाऱ्यावर सोडणं योग्य नाही असं न्यायालयानं म्ह लं आहे बांधकाम करणाऱ्यांवर आणि पाडणा यांवर एक लाख रुपयांचा दंड आकारला जाईल असं न्यायालयानं स्पष् केलं या परिसरात कृणीही कचरा जळताना आढळलं तर त्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल असंही न्यायालयाच्या आदेशात म्ह लं आहे संबंधित अधिकाऱ्यांनी आरोप प्रत्यारोपात सहभागी न होता या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एकत्रितपणे कारवाई करावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हालं आहे

या वादळाचा कमीत कमी फाका बसावा या दृष्वीनं ग्जरात सरकारनं व्यापक व्यवस्था केली आहे ग्जरात किनापरपट्वी ओलांडताना या चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे ग्जरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी गांधीनगर इथं उच्चस्तरीय बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला केंद्रीय पर्यावरण वन हवामान बदल तसंच माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडक्कर दोन दिवसांच्या बांगलादश्व दौऱ्यासाठी आज ढाक्यात पोचल बांगलादश्वातल्या भारताच्या उच्चाय्क्त रिवा गांगुली दास यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत कलं जावडक्कर आज दुपारी बांगलादक्षाचक माहिती मंत्री हसन महमूद यांना भठणार आहव्व त बंगबंधू शख मूजीबूर रहमान यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या स्मारकालाही भठ दणार आहप्त त उद्या दक्षिण आशिया सहकारी पर्यावरण कार्यक्रमाच्या संचालक समितीच्या पंधराव्या बैठकीला उपस्थित राहणार आहव्य अफगाणिस्तान बांगलादव्ष भूतान मालदीव नप्राळ पाकिस्तान श्रीलंका आणि भारत ह दश्व या संघटनख सदस्य आहात

आंध प्रदेश चंदीगढ़ दिल्ली ग्जरात हरियाणा कर्ना क तामिळनाडू तेलंगणासह विविध ठिकाणी हे छापे शाकले जात आहेत

जागतिक हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारातून बाहेर पडत असल्याचं अमेरिकेनं संय्क्त राष्ट्राला औपचारिकपणे अधिसूचित केलं आहे